इम्रान खान यांना गुरुवारीच चीननिर्मित लशीची पहिली मात्रा देण्यात आली होती

इम्रान खान यांना आजारातून लवकर बरे वाटावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत

श्रीनगरमधल्या शेर ए काश्मीर वैद्यकीय विज्ञान संस्थेत ही लशीची मात्रा देण्यात आली समाजातल्या प्रसिध्द व्यक्तींना लस दिल्यानं लसीकरणाबाबत जनतेच्या मनात काही गैरसमज असल्यास ते दूर होण्यास मदत होईल असा विश्वास या संस्थेचे संचालक ए

अहंगर यांनी व्यक्त केला काल झालेल्या या लसीकरण मोहिमेत काश्मीर खोऱ्यातल्या अनेक इमाम आणि मुफ्तींनी सहभाग घेतला या सर्वांनी लसीकरण मोहिमेबद्दल प्रशासनाचे आभार मानतानाच जनतेनं अफवांवर विश्वास न ठेवता लस टोचवून घ्यावी असं आवाहन केलं

यामध्ये पेटंटची मुदत संपलेल्या मधुमेहावरील काही औषधांचाही समावेश आहे किंमत कमी झाल्यानं रुग्णांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे

नवीन दर पुढील महिन्यापासून लागू होतील

आदर्श आचार संहिता पालन करण्याच्या दृष्टीने महानगर पालिकांमध्ये आवश्यक प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाने याबाबत आयोगाकडे मागणी केली होती

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले अनेक वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत कॉग्रेस नेत्या प्रियांका गांधी या देखील आज आसाममध्ये तीन सभा घेणार आहेत

या दीक्षांत समारंभात विभिन्न क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल कुमार मंगलम बिर्ला प्रमोद कुमार मिश्रा आणि सीताकांत महापात्र या तीन व्यक्तींना डॉक्टरेट पदवी देण्यात येणार आहे राष्ट्रपती दोनशे खटांच्या राउरकेला अति विशेषोपचार रुग्णालयाचं देखील उद्घाटन करणार आहेत तत्पूर्वी काल संध्याकाळी तीन दिवसांच्या ओडीसा दौऱ्यावर राष्ट्रपतींच भुवनेश्वर इथे आगमन झालं आपल्या दौऱ्यात राष्ट्रपती उद्या पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिरात पूजा अर्चा करणार असून ते कोणार्कच्या सूर्य मंदिराला भेट देणार आहेत

श्रम आणि रोजगार मंत्रालयानं याबाबतची माहिती जाहीर केली आहे

रायपूर इथं एका संकुलात प्रसार भारती नॅशनल आउटरिच ब्युरो ऑल इंडिया रेडीओ आणि पत्र सूचना कार्यालय यांची बनावट कार्यालये चालवली जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी परवाच छापा टाकत हा गैरप्रकार उघडकीस आणला होता याप्रकरणी अभिजित शर्मा या आरोपीला अटकही करण्यात आली आहे याबाबतची माहिती समजल्यावर अनुराग देवांगन या युवकानं काल पोलिसांना त्याच्या झालेल्या फसवणुकीची माहिती सांगितली

परमबीर पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावानं मिळालेल्या पत्राची शहानिशा सुरू असल्याचं राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयानं काल निवेदनाद्वारे सांगितलं ईमेलद्वारे मिळालेलं हे पत्र परमबीरसिंग यांच्या नावानं नोंद असलेल्या ईमेल आयडी वरून आलेलं नाही त्यामुळे या ईमेल आयडी बाबत तपास सुरू असून परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला जात आहे

पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी अनेक गैरप्रकारांमध्ये गृहमंत्र्यांचा सहभाग असल्याचाही दावा केला केलं आहे हे पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवण्यात आलं आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पत्रात त्यांच्यावर केलेले सर्व आरोप नाकारले आहेत मुख्यमंत्र्यांनी या आरोपांची चौकशी करावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे दरम्यान राज्यातले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पत्रात केलेल्या आरोपांची केंद्रीय तपास संस्थांद्वारे किंवा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासणी केली जावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे

अनुराग श्रीवास्तव यांची ते जागा घेतील बागची यांच्याकडं परराष्ट्र विभागाच्या उत्तर विभागाचे सहसचिव म्हणून जबाबदारी होती

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृत्यर्थ संगीत नाटक अकादमी आणि बनारस विद्यापीठाने या कार्यक्रमच आयोजन केलं आहे चीन विश्व हिंदी दिवस चीनमधल्या भारतीय दूतावासानं काल होऊन गेलेल्या विश्व हिंदी दिवसाच्या कार्यक्रमानं भारताच्या अमूत महोत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात केली चीनमधल्या विविध विद्यापीठांमध्ये हिंदी विभागात शिकणारे चीनी विद्यार्थी आणि शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते विश्व हिंदी दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश राजदूत विक्रम मिस्री यांनी वाचून दाखवला

दांडी यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केलेल्या साबरमती ते दांडी यात्रेचं काल गुजराथ मधील भरूच जिल्ह्यात आगमन झालं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाच्या कार्यक्रमांचा प्रारंभ या यात्रेने करण्यात आला आहे महात्मा गांधीजींच्या या यात्रेचा एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पना रुजवण्यासाठी व्यासपीठ म्हणून चांगला उपयोग होत आहे

संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनं काल दत्तात्रय होसबाळे यांची सरकार्यवाह म्हणून नियुक्ती केली आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार